पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरुन हा निधी जारी करण्यात आला आहे दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढवणं आणि वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याकरता या निधीचा उपयोग होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश ग्जरात झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा यामध्ये समावेश आहे

यासह ग्जरात झारखंड कर्नाटक ओडिशा हरीयाणा छत्तीसगढ तेलंगणा आणि नागालँड या राज्यांचा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही सध्या मतदान सुरु आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे

राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भूजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते

चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं त्यानंतर ते दिल्ली विद्यापीठात स्कूल ऑफ म्युझिक एन्ड फाइन ऑर्टसचे संचालक बनले त्यांना पद्म पुरस्कारासह पद्मभूषण संगीत अकादमीचा संगीत कलानिधी यासह अनेक प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे

या आंदोलनात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून प्राध्यापकांसह विद्यापीठातले सर्व कर्मचारी सहभागी झाले येत्या चार दिवसांत शासनानं सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सात नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेनं दिला आहे दरम्यान दापोली इथल्या डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातले कर्मचारीही उद्या यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार गंभीर नाही मुळात भूमिका घेण्यातच सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलताना केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आता पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा असंही पाटील यावेळी म्हणाले